रमेश कुमार यांना मिळाले असून राजीनाम्यांचा खरेपण तपासून आणि स्वेच्छेनं ते दिले आहेत का त्याची पडताळीण करुन निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे ते काल बातमीदारांशी बोलत होते आपण करत असलेली कार्यवाही आणि कालच्या कामकाजाचं ध्वनीचित्रमुद्रण सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवणार असल्याचं स्मेशकुमार म्हणाले काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने मात्र त्यांच्या बंडखोरांना विधानसभेत उपस्थित राहण्याचा पक्षादेश दिला आहे

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सांगितलं की सरकारचा रेल्वेयात्रेकरुंच्या सुरक्षिततेवर तसंघ रेल्वेमधील आणि स्थानकांवरील स्वच्छता आणि सुविधांवर विशेष लक्ष आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दरम्यानच रेल्वेला विशेष सुविधा प्रवण्यासाठी जास्त निधी खर्च करण्यात आला आहे यआधी काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांनी रेल्वेच्या दुर्दशेविषयी आणि रेल्वेच्या ढासळ्याच्या सोयीसुविधांविषयी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता या चर्चेदरम्यान अंगडी यांनी यासंदर्भात उत्तर दिलं चौधरी यांनी हे सरकार रेल्वेचं खासगीकरण करत असल्याचा तसंच प्रवासी आणि मालवाहतूक उत्पन्न कमी झाल्याचा आरोप केला तामिळनाडूत काल संध्याकाळी राज्यसभासाठीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले

वायको यांच्या उमेदवार बाबत अनिशितता होती कारण दहा वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या एका भाषणामुळे त्यांना देशद्रोही ठरवून एक वर्षाच्या तुरुंगवासाचीही शिक्षा झाली होती राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या चार दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती अधिकारीक सूत्रांनी दिली या दौऱ्यात राष्ट्रपती सतीश धवन अवकाश केंद्र आणि श्रीहरीकोटयाला भेट देतील

आसाममधील पूरस्थिती भयंकर यिंताजनक झाली आहे काल एका नदीचा बांध तुटल्यामुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढली आहे

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि यांची तुकडी मदत कार्यात अहोरात्र काम करत आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात काल संध्याकाळी आतंकवाद्यांनी सुरक्षा दलांच्या तळावर हल्ला केला याला सुरक्षा दलानं रोखठोक उत्तर दिलं आणि त्यांना माघार घेण्यास भाग पाडलं अजूनपर्यंत दोन्हीकडनं कसलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे करोडो रुपयाचा अपहार करुन फरारी आरोपी विजय मल्ल्या याच्या संपत्तीवर टाच आणण्यासंदर्भात विशेष न्यायालयात सुरु असलेली सुनावणी थांबवावी यासंदर्भात विजय मल्ल्यानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती अखिल कुरेशी आणि न्यायमूर्ती एस जे कथानवाला यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली आहे विशेष कोर्टात आर्थिक गुन्हे या कलमाखाली सुरु असलेल्या सुनावणीच्या वैधतेवर विजय मल्ल्यानं प्रश्न उपस्थित केले होते ते उच्च न्यायालयानं फेटाळून लावले

भाजपाचे हंगामी अध्यक्ष जे पी नड्डा हे या बैठकीला उपस्थित राहून प्रत्येक समिती सदस्यांना त्यांच्या कर्तव्यांबद्दल आणि नियोजनाबद्दल मार्गदर्शन करतील अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात प्रवण क्षेत्रं ओळखून त्यावर अत्याधुनिक पद्धतीनं उपाययोजना करुन बळींची संख्या कमीत कमी करण्यावर भर दिला जाणार आहे असं प्रतिपादन रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं

अशी माहिती लोकसभेत एका लेखी प्रशाला उत्तर देताना त्यांनी दिली अपघात हा फार संवेदनशील विषय आहे आणि केंद्रसरकार अपघात कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे

रोप वे हे पर्यावरण पुरक असं वाहतुकीचं माध्यम असून डोंगराळ भागात याचा विशेष उपयोग होतो राज्यसरकारनं रोप वे आणि जलद वाहतूक विकास निगम ची स्थापना केली आहे अशी माहिती ठाकूर यांनी दिली गडकरींनी ठाकूर यांच्या मागणीवर सकारात्मक उत्तर देत यावर रस्ते विकास मंत्रालय सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं सागितलं

जनता विमुकी पेरामुना या विरोधी पक्षानं संसदेत अविधासाचा ठराव मांडला होता

या ठरावावर गेले दोन दिवस संसदेत चर्चा सुरु होती आणि काल संध्याकाळी त्यावर मतदान झालं सरकार विरोधात सर्व खासदारांचा पाठिंबा असल्याचं जनता विमुकी पेरामुना पक्षानं म्हटलं असून गुप्तचरांकडून माहिती मिळूनही ईस्टर रविवारी झालेला दहशतवादी हल्ला सरकारला रोखता आला नाही असा आरोप या पक्षानं केला आहे आर्थिक सुधारणा मंत्री हर्षं डिसिल्व्हा यांनी विरोधकांचा हा आरोप फेटाळून लावला युनायटेड नॅशनल पार्टी आणि तामिळ अलायन्स या पक्षांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं